जालना जिल्ह्यात लसीकरण वाढवण्यासाठी ग्राम दक्षता समित्यांची स्थापना कोविड राज्य स्थिती राज्यात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येसंदर्भात नवनवीन उच्चांक स्थापित होण्याचं सत्र सुरूच आहे

ठाणे सिंधूदर्ग रत्नागिरी परभणी उस्मानाबाद नंद्रबार नांदेड नागप्र लातूर जालना हिंगोली गोंदिया धुळे चंद्रपूर भंडारा आणि बीड जिल्ह्यातलं रुग्णबरे होण्याचं प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बुलडाणा गडचिरोली जळगाव कोल्हापूर मुंबई नांदेड नाशिक पालघर पुणे रायगड सांगली सातारा सोलापूर वर्धा वाशिम आणि यवतमाळमध्ये रुग्ण बरे होण्याचं प्रमाण राज्याच्या सरासरीहून जास्त आहे

नंदरबार अलगीकरण वाढती कोरोना रुग्णांची लोकसंख्या लक्षात घेता नंदुरबार जिल्हा परिषदेनं प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विलगीकरण कक्ष उभारायला सुरूवात केली आहे

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात एकही बाधित व्यक्ती घरी न राहता विलगीकरण कक्षात उपचार घेईल अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रात जागा नसल्यास गावातील शाळा किंवा आश्रमशाळांमध्ये ग्रामपंचायतीकडून अलगीकरण कक्ष चालवण्यात येणार आहेत त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेला कोरोना रूग्णांच्या उपचारांवर लक्ष ठेवता येणार आहे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी रूग्णांवर उपचार करतील ग्राम दक्षता समित्या ग्रामीण भागात वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जालना जिल्ह्यात लसीकरण वाढवण्यावर भर देण्यासाठी गावनिहाय ग्राम दक्षता समित्या स्थापन करण्यात येणार आहेत गावाचे सरपंच या समितीचे अध्यक्ष असतील तर ग्रामसेवक तलाठी कृषीसहायक पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका यांचा समितीमध्ये समावेश असेल

कामात हलगर्जीपणा केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे

अहमदनगर कर्फ्य अहमदनगर जिल्ह्यात आजपासून जनता कर्फ्यू लावण्यात आला असून या आदेशाचे पालन न करणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या आगळ्यावेगळ्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे ऐकूया त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

या आदेशाचे पालन न करणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या आगळ्यावेगळ्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे विनाकारण फिरणाऱ्या आणि प्रशासनाची शिस्त मोडणाऱ्या या नागरिकांना आता पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांचे कोरोना वरील लेक्चर ऐकावे लागणार आहे हे लेक्चर किती वेळ ऐकावे लागेल हे सांगता येणार नसल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले त्यामुळे आता आजपासून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना चाप बसणार आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज सातपुते अहमदनगर संचारबंदी स्थिती राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतरही वाशिम जिल्ह्यात मात्र विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याचंच चित्र आहे जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढतेय चौकाचौकात पोलिसांचा फौजफाटा कार्यरत असूनही शहरासह ग्रामीण भागात कोरोना संसर्गाची भीती राहिली नसल्याचेच चित्र आहे संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवांना परवानगी दिल्याचा फायदा घेत दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरून विनाकारण फिरताना दिसताहेत

रूग्ण वाढीचा वेग आणि जिल्ह्यातील उपलब्ध उपचारव्यवस्था यांचा ताळमेळ बसणं कठीण झालं आहे त्यामुळे जिल्ह्यातील वेकोली सिमेंट कारखाने आणि पेपरमिल व्यवस्थापनाचे सुविध्युक्त दवाखाने अधिग्रहित करावे अशी मागणी राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी केली आहे चंद्रपुर जिल्ह्यातील एकाही रूग्णालयात सद्यस्थितीत रूग्णांसाठी खाटा शिल्लक नाही तर पाच महिन्यापासून काम सुरू असलेला लिक्विड ऑक्सिजन प्लान्ट अजूनही सुरू झालेला नाही जिल्ह्यात रेमडिसीवर आणि बेडसाठी कोरोना रूग्णांना धावपळ करावी लागत आहे व्हेंटिलेटरची गरज असणाऱ्या रूग्णांना जिल्ह्याबाहेर न्यावे लागत आहे चंद्रपूर जिल्हयात लसींचा अतिरिक्त साठा पुरवण्याची गरज आहे लस तुटवडा पुणे शहरात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पुणे महापालिका प्रयत्नशील असली तरीही लसींअभावी नागरिकांना केंद्रातून लस न घेता परत जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे

पिंचि गृहविलगीकरण दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये गृहविलगीकरणात असलेल्या रूग्णासांठी पालिका प्रशासन कॉल सेंटर सुरू करणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी दिली आहे गृहविलगीकरणातील रूग्णाला फोन करून येत्या दहा दिवसांत या रूग्णाची सद्यस्थितीची नोंद घेतली जाणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले समाज माध्यमातून आयुक्तांनी नागरिकांशी संवाद साधून खासगी रूग्णालयांनाही रेमडिसिविर इंजेक्शन पुरवले जातील त्यामुळे नागरिकांनी धावपळ करू नये असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे उदय सामंत सिंधदर्ग सिंधुद्र्गात उद्यापासून संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे संपर्क मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे तसंच आवश्यकता भासल्यास तालुका पातळीवरील खासगी रूग्णालयेत ताब्यात घेण्यात येतील असंही सामंत यांनी द्रदृश्य प्रणालीद्वारे पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी सांगितलं

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लसीकरणाबाबतचा आढावा त्यांना रविवारी घेतला तसंच कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक काल घेतली